कवी थिरूवल्लर यांचं स्मरण करत त्यांची शिकवण आत्मसात करण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली

देशातील महिला शिक्षित झाल्यामुळे त्यांचं भविष्य सुरक्षित होतं त्याबरोबरच संपूर्ण देशाचं भवितव्य सुरक्षित होतं असं राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविन्द कालपासून तामिळनाडू दौऱ्यावर आहेत

कायदामंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राज्यसभेत आज लेखी उत्तरात ही माहिती दिली

महिलावीरोधी गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी कृतीशील राहण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत

विरोधी पक्ष सदस्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली

उत्तराखंड उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी तीरथ सिंह रावत यांची निवड झाली आहे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी काल राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे आपला राजीनामा सादर केल्यानंतर करण्यासाठी डेहराडून इथं आज भाजपच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली पक्षांनं दाखवलेलल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया रावत यांनी दिली तीरथ सिंह रावत हे सध्या गढवाल लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात ते आज दुपारी चार वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अविश्वास ठराव हरियाणात भारतीय जनता पार्टी आणि जननायक जनता पार्टीच्या सरकारविरोधात काँग्रेस अविश्वास ठराव मांडणार आहे

राज्य सरकार युवकांना रोजगार देणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याची आपली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरला असल्याचा आरोप हूडा यांनी केला

राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या आज नवी दिल्लीत संबोधित करताना बोलत होत्या मेन फॉर विमेन अशी या दिवसाची संकल्पना आहे महिलांना आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने काम तर सुरु आहेच सोबतच महिलांना आत्मविश्वास देण्याचंही काम सुरु असल्याचं इराणी यांनी सांगितलं देशभरातील महिलांसाठी केवळ एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन आपल्या भाषणात केली तेव्हा संपूर्ण देशभरात त्याबाबत चर्चा सुरु झाल्याचं त्या म्हणाल्या महिलांच्या आरोग्याविषयी केंद्र सरकारनं अनेक पुढाकार या आधीच घेतल्याचं त्यांनी नमूद केलं आयएनएस करंज आयएनएस करंज या स्कॉर्पिन श्रेणीतील नव्या पाणबुडीचं आज सकाळी महाराष्ट्रात मुंबईतील माझगाव गोदी इथं अधिकृतपणे जलावतरण करण्यात आलं माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं या पाणबुडीची उभारणी केली आहे पृष्ठभागावरुन पाण्याच्या आत लक्ष्यभेद करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे शत्रूला हूल देऊन अचूक नेम साधणे या पाणबुडीचं वैशिष्ट्य आहे टॉरपेडो आणि जहाजविरोधी क्षेपणास्वांद्वार देखील ही पाणबुडी हल्ला करु शकते कोरोना उपाययोजना केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकविध उपाय योजना तातडीनं हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली आहे केंद्रीय पथकानं पुणे जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागातर्फे जिल्हा प्रशासनाला संभाव्य उपाय योजनांबद्दलच मार्गदर्शन करणारं पत्र पाठवण्यात आलं असून त्यात नियमित चाचण्यांची संख्या वाढवण्याबरोबरच रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांचा कसोशीनं शोध घेण्याच्या मोहिमेचाही समावेश आहे दुसऱ्या बाजूला लसीकरणाबद्दल जनजागृती करून लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं उपाय योजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या दांडी यात्रेच आयोजन करण्यात आलं आहे एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात येणार आहे

वर्धापन दिन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वर्धापन दिनानिमित्त दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत केंद्रीय औंद्योगिक संरक्षण दल हे बहुपयोगी दल असून आपल्या साहस आणि कुशलतेसाठी ओळखल जाणार दल आहे असं संरक्षण मंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी खबरदारीचे नियम काटेकोर पाळणे अनिवार्य बनले आहे आपले हात वारंवार स्वच्छ धुवा चेहऱ्याला हात लावू नका गर्दी करणं आणि गर्दीत जाणं टाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार